कोविड प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून आणि पालकांच्या संमतीपत्रानेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येत आहे परभणी शहरासह जिल्ह्यातल्या अनेक शाळा आज सुरु झाल्या शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचं थर्मलगननं तापमान तपासण्यात आलं त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करण्यात आला हिंगोली जिल्ह्यात एकाही शाळेमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले नाहीत शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत तो अहवाल पालकांचं संमतीपत्र शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचं काम सुरु असून लेखी परवानगीनंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत आजपर्यंत एकाही शाळेचा प्रस्ताव परवानगीसाठी दाखल झाला नसल्याचं शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी सांगितलं वाशिम इथं कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचं पालन करत विद्यार्थ्यांचं स्वागत पुष्प गुच्छ देऊन करण्यात आलं

मुंबईत अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत प्रढील आदेश येईपर्यंत शाळा बंदच राहतील असे आदेश महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच दिले होते

दिवसेंदिवस नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

काल प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये कमी वेळ लसीकरण सत्र चालवण्यात आलं

यासंबंधीच्या प्रस्तावाला केंद्रीय परिवहन मंत्रालयानं मान्यता दिली असून आता पुढील चर्चेसाठी हा प्रस्ताव राज्य शासनांकडे पाठवला जाणार असल्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी काल दिली प्रद्षणाची वाढती पातळी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या कराच्या माध्यमातून जमा होणारा निधी प्रद्षण कमी करण्यासाठीच्या उपाय योजनांवरच खर्च केला जाणार आहे

यामुळे जगात सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जगात भारताची ओळख पून्हा निर्माण होऊ शकते

यासाठी आज औरंगाबाद इथं लॉड्र्स पॅराडाईज इथं एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार चार आठवड्यांच्या पूर्वान्मानानुसार पाच फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे